आर्थिक विषयावरील मंडळाच्या समितीनं निलाचल स्पात निगम लिमिटेडमधे असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या चार केंद्रीय आणि दोन राज्य उद्योगांना उपक्रमातील आपला हिस्सा विकण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी दिली आहे

केंद्रसरकारनं गुन्हेगारी प्रकरणांमध्ये इतर देशांशी परस्पर कायदेशीर मदतीसंदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत

यासाठी गृहमंत्रालयाला केंद्रीय प्राधिकरण म्हणून नियुक्त केलं आहे या करारांतर्गत एखादा देश गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आणि खटल्यांसाठी पुराव्यांची मागणी करू शकतो या पुराव्यांमध्ये साक्षीदारांची जबानी किंवा इतर कागदपत्रांचा समावेश आहे सुधारित मार्गदर्शक तत्वांमध्ये तपास संस्थांना विनंतीपत्रांचा मसुदा तयार करणं आणि प्रक्रिया करणं समन्स नोटिस आणि इतर कायदेशीर कागदपत्रं तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे अलीकडच्या काही वर्षात विविध कायदेशीर आणि तंत्रज्ञानविषयक घडामोर्डीमुळे या संदर्भातली कागदपत्रं अतिशय अचूक आणि मुद्यांवर भर देणारी तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या निकषांची पूर्तता करणारी असावीत हा यामागचा उद्देश असल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं आहे आज प्रवासी भारतीय दिवस आहे परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाकडून देशाच्या विकासात दिल्या जाणाऱ्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

या दिवसाच्या स्मृतिप्रित्यर्थही हा दिवस साजरा केला जातो

एस जयशंकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जगभरातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला होणाऱ्या विरोधामुळे देशात अशांतता पसरली आहे या पार्श्वभूमीवर एका सर्वधर्मिय शिष्टमंडळानं सरकारला पाठिंबा दर्शवण्यासाठी काल गृहराज्यमंत्री जी किशन रेङ्डी यांची भेट घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृष्वाखालील सरकार योग्य धोरणं राबवत असल्याचा आम्हाला विश्वास आहे असंही या शिष्टमंडळानं सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायदा हा केवळ परकीय नागरिकांसाठी असून कुठल्याही जाती धर्म वर्णाच्या भारतीय नागरिकांनी त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले लष्कर प्रमुख मनोज नरवणे आज सकाळी सियाचेनला जाणार आहेत

सियाचीन श्रेल्या युद्धस्मारकावर पुष्पचक्र वाहून ते हुतात्म्यांना श्रद्वांजली अर्पण करतील आणि त्यानंतर स्थानिक सैनिक अधिकाऱ्यांशी चर्चा करतील देशातल्या शांततेचे शत्रू अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक जागरुक राहणं आवश्यक आहे असं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलवाग सिंग यांनी म्हटलं आहे काल कश्मीरमधल्या शोपीया आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या बैठकीत ते बोलत होते सध्याचं जम्मू कश्मीरमधलं शांतीपूर्ण वातावरण मिळवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षादलांनी खूप मेहनत आणि त्याग केला आहे लोकांचं संरक्षण करणं हे पोलीसदलासमोरचं मुख्य लक्ष्य असून अधिकाऱ्यांनी पूर्ण क्षमतेनं आणि समर्पित भावनेनं काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं देशाच्या उत्तरेकडच्या भागात काल पाऊस आणि हिमवृष्टी झाल्यानं थंडीची लाट तीव्र झाली आहे दिल्ली हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडला तर हिमावल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी आणि पावसाची नोंद झाली पाऊस आणि हिमवृष्टीमुळे बोचरी थंडी निर्माण झाली आणि पारा आणखी खाली घसरला दिल्ली आणि लगतच्या भागांमध्ये मध्यम पाऊस झाला

उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी पाऊस आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे

खराब हवामानामुळे नैनीतालसह काही ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी केंद्र बंद ठेवली आहेत ञाणचे लष्कर प्रमुख कासीम सुलेमानी याच्या हत्येनंतर िञण आणि अमेरिकेत निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भारताच्या शांतीप्रयत्नांचे आम्ही स्वागत करु असं ांगणचे भारतातले राजदूत अली चेगेनी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी विणला युद्ध नको असून शांती हवी आहे असं सांगितलं जगात तसंच क्षेत्रीय प्रदेशात शांतता कायम राखण्यात भारताची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे भारत हा जिणचा चांगला मित्र असून भारताच्या कुठल्याही शांती प्रस्तावाचं ांत्राण स्वागत करेल असं ते म्हणाले त्राणचे परराष्ट्रमंत्री जवाद जरीफ आणि भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्यातली रविवारी झालेली चर्चा खूप चांगली झाल्याचं चेगेनी यांनी सांगितलं क्वालांलपूरमध्ये सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅंडमिंटन स्पर्धेत आज पी व्ही सिंधू सायना नेहवाल एच एस प्रणॉय आणि समीर वर्मा दुसऱ्या फेरीचे सामने खेळतील

बी साई प्रणीथ आणि किदांबी श्रीकांत या भारताच्या नामांकित खेळाडूंचं आव्हान काल पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं ा राकमधल्या अमेरिकेच्या हवाईतळावर क्षेपणास्त्राचा मारा केल्यानंतर राणच्या पवित्र्यात नरमाई आली आहे आणि ही एक चांगली घटना आहे असं अमेरिकेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे ते काल व्हाईट हाऊसमधून दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते उंबील आणि अल असद उंबल्या तळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कुणाही अमेरिकी किंवा उंबीकी व्यक्तीचा बळी गेला नाही आणि झालेलं नुकसानही किरकोळ आहे असं ते म्हणाले श्रीणचे नेतृत्व आणि जनता यांचं भवितव्य उज्वल असावं त्यांची भरभराट व्हावी आणि या देशाचे तर देशांशी जिव्हाळयाचे संबंध असावेत अशी अमेरिकेची डेछा असल्याचं त्यांनी सांगितलं अमेरिकेकडे मोठी लष्करी ताकद आहे परंतू त्याचा उपयोग केलाच पाहिजे असं नाही असं सांगून ट्रम्प यांनी शिवरचे आर्थिक निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत दिले तिणनं महत्त्वाकांक्षी अणू कार्यक्रम सोडावा आणि दहशतवादाला साथ देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं

ही घटना म्हणजे ित्राकच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असून ित्राक या हल्ल्याचा निषेध करत आहे असं त्राकनं स्पष्ट केलं आहे अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये वाढत्या संघर्षांच्या पार्कभूमीवर तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे पण कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वार्ताहरांना सांगितलं